या घडामोडीनंतर राजभवनातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात विधानसभा तातडीने विसर्जीत करण्याची चार मुख्य कारणं नमूद केली आहेत त्यामध्ये संभाव्य घोडेबाजार आणि पैशाचा गैरव्यापार टाळणं याबरोबर विरोधी विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांकडून स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता जवळपास नसल्याचं नमूद केलं आहे राज्यात स्थिरता आणि सुरक्षितता स्थापित करण्यासाठी विधानसभा विसर्जित करुन योग्य वेळी निवडणूका घेतल्या तर स्पष्ट बह्मत असलेलं सरकार सत्तेवर येऊ शकेल असं राज्यपालांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे

औरंगाबादचे मराठा समाजाचे कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह त्रेरांनीदाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारच्यावतीनं ही माहिती देण्यात आली विधीमंडळात आ अहवाल मांडल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितलं न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार आयोग आणि सरकारनं कारवाई केली असल्यामुळे प्रलंबित याचिकांवर आणखी सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत न्यायालयानं मराठा समाजाच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका काल निकाली काढल्या

अणुऊर्जा प्रकल्पांना आवश्यक विविध उपकरणं आणि सामग्रीचा प्रवठा करणाऱ्या जगप्रसिद्ध होलटेक उरनॅशनल या कंपनीनं राज्यात अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारी उच्च दर्जाची सामग्री उत्पादित करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे यासाठी काल या कंपनीनं राज्य सरकारसमवेत सामंजस्य करार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली

आदिवासींसाठी वन हक्क कायदा लागू करणं तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यासह त्रिर मागण्यांसाठी आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आज सकाळी मुंबईत पोचला मेंगेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत या मोर्चात ठाणे आणि भुसावळ शिले आदिवासी आणि मराठवाङ्यातले शेतकरी सहभागी झाले आहेत